पालेभाज्या आणि फळांच्या वाहतूकीवर रेल्वेकडून सरसकट पन्नास टक्के सवलत केंद्रीय पथकाकडून पूर्वविदर्भातल्या पूर नुकसानाची पाहणी मराठा समाजाला आर्थिक मागासांसाठीच्या सवलती देण्यावरून नवा वाद

यावेळी मोदी हे सहा राज्यांमधल्या शेतकऱ्यांसोबत संवादही साधतील शेतकरीही त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा अनुभव सांगणार आहेत पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरीत केली जाते

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आल्यापासून सुशासन आणि पारदर्शकता आणण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली

शेतकरी पत्र केंद्र सरकारनं शेतकरी संघटनांना पत्र लिह्न चर्चेचं आमंत्रण दिलं आहे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं या पत्रातून सरकारनं पुन्हा एकदा सांगितलं आहे पुढच्या चर्चेची तारीख आणि वेळ शेतकऱ्यांनीच ठरवावी खुल्या मनानं चर्चा करून यावर तोडगा काढण्याची सरकारची तयारी आहे अशी ग्वाही कृषी सचिव विवेक अग्रवाल यांनी या पत्रातून दिली आहे कृषी भांडारी दिल्ली इथल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांच्या आडून काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी काल पुण्यात केला शेतकऱ्यांसोबत सरकारनं अनेकवेळा चर्चा केल्या असून त्यांना चर्चेची दारे खुली आहेत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात शेतकरी किसान सन्मान योजना उपक्रम साजरा केला जाणार आहे पुण्यात आज दोन शेतकरी मेळावे होणार असून त्यात मांजरी इथल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर भुगाव इथल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली

तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत असं आव्हानच भाजप नेते आशिष शेलार यांनी काल दिलं ते काल सांगली जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा उद्घाटन प्रसंगी येडे मच्छिंद्र गावात बोलत होते यात्रेचा पहिला टप्पा चार दिवस चालणार आहे भारतीय किसान मोर्चा आणि रयत क्रांती संघटना यांच्यातर्फे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मोदींनी केलेल्या कायद्यामुळे शेतक यांना बळ मिळणार आहे असं सांगून शेलार म्हणाले की कांही लोक आडते आणि दलालांची वकिली करत आहेत

रेल्वे शेतमाल किसान रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी घेतला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला द्राक्ष एपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा प्राथमिक अंदाज आहे द्राक्ष बोर तसंच काही भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता सर्वच प्रकारची फळं आणि भाजीपाला वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता केंद्रीय पथक राज्यात अतिवृष्टी आणि प्रामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी आलेलं केंद्रीय पथक काल पूर्व विदर्भात दाखल झालं केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर

सिंग यांच्या नेतृत्वात पथकानं काल नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात गुमथाळा आणि पारशिवनी तालुक्यात सिंगारदीप या गावांना भेट दिली प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून प्रपरिस्थितीची माहिती घेतली या पथकानं मौदा तालुक्यातही झालेल्या नुकसानाची पाहणी केली

गडचिरोली जिल्ह्यात वडसा तालुक्यातील सावंगी कोंढाळा या गावात तर आरमोरी तालुक्यातील देऊळगाव इथं पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला प्रपरिस्थितीनंतर शासनाकडून मदत मिळाली का नुकसान झालेल्या क्षेत्रात आता काय आहे आणि किती उत्पन्न मिळालं याबाबत त्यांनी चौकशी केली पाहणी दौऱ्यानंतर उद्या सकाळी साडेदहा वाजता नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येईल

त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली इथं पेंच नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला आहे या पूलाच्या नुकसानाची पाहणी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी काल केली मराठा चव्हाण एसईबीसी प्रवर्गाला ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याच्या राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयावरून काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अनेकांनी आर्थिक मागासवर्गाचा लाभ देण्याची मागणी केली होती मराठा आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही पैसे खर्च करून सर्व विद्यार्थी उच्च न्यायालयात जाऊन ही सवलत मिळवणं शक्य नाही म्हणून राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला होता असं ते म्हणाले दरम्यान आता मराठा समाजाला आरक्षण देताना काही गडबड झाली तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल अशा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

पुण्यात शाहू महाराजांच्या नावानं चालवणारी संस्था सारथी नीट चालू द्यायची नसेल तर बंद करून टाका वर्ष होऊन गेलं तरी सारथीची अवस्था जशी होती तशीच आहे अशी टीका भोसले यांनी यावेळी केली

या पक्षांचे इतिहास पाहता ते आरक्षण विरोधीच असल्याचं दिसून येतं असं ते म्हणाले

व्यंकय्या नायड्र यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा हा सोहळा आनंदानं साजरा करण्याचा हा दिवस आहे या सणाच्या निमित्तानं शांतता सदिच्छा आणि दयाभावनेनं लोकांचं आयुष्य भरून जाऊ दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली लघग्रह शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान खगोलशास्त्र या विषयात रुची निर्माण करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसत आहेत अटल टिंकरिंग लॅब कलाम सेंटर विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीची जोपासना करण्याचं काम करत आहेत प्ण्यातल्या दोन शाळकरी मुलींनी एका आंतरराष्ट्रीय उपक्रमाच्या माध्यमातून खगोल विज्ञान क्षेत्रात एक महत्त्वाचा शोध लावला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्न

यातल्या सहा लघुग्रहांचा शोध पुणे जिल्ह्यातल्या लोहगाव इथल्या विखे पाटील शाळेच्या विद्यार्थीनी आर्या पुलाटे आणि श्रेया वाघमारे यांनी लावला आहे हे लघूग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या कक्षेदरम्यान दिसून आले हे लघूग्रह नोंदवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल मात्र हा शोध विद्यार्थी आणि कलाम सेंटरच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असल्याचं कलाम सेंटरचे संस्थापक श्रीजनपाल सिंह यांनी म्हटलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर पुणे फारस्टॅग देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली एका कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

यामुळं प्रवाशांना पथकर नाक्यांवर शुल्क देण्यासाठी थांबावं लागणार नाही त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल असं त्यांनी सांगितलं घग्गुस चंद्रपूर जिल्ह्यातील घ्रग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी घ्रग्घूस इथे काल बंद प्कारण्यात आला होता यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतला त्या आधी बूधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता बिनविरोध निधी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पाडणाऱ्या गावांना आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून निधी देऊ करण्याचं लोण आता धुळे जिल्ह्यातही पोहोचलं आहे

कॉग्रेस आमदारांच्या या घोषणेवर भाजपतर्फे टिका करण्यात आली आहे धूळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील यांनी मतदारांची दिशाभूल बंद करा आधी विधानसभेच्या वेळी दिलेली आश्वासनं तरी पुर्ण करा असा टोला लगावला आहे

शिक्षक साहित्य दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ राजन गवस यांची निवड झाली आहे या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक मान्यवर हजेरी लावतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे अभाविप गेल्या काही महिन्यांत भारत सरकारनं शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील मोठ्या सुधारणांच्या दिशेनं पावलं उचलली आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांच स्वागत करते आणि यामुळे देशात सकारात्मक बदलांची आशा आहे असं प्रतिपादन अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ एस सुब्बय्या यांनी काल नागप्रात केलं

त्यावेळी ते बोलत होते प्रसारण भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या क्रिकेट कसोटी सामन्याचं थेट प्रसारण उद्यापासून आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे हे प्रसारण डीआरएम प्रक्षेपकामार्फत करण्यात येणार असल्यानं उद्यापासून सामना संपेपर्यंत सामन्याच्या कालावधीत मध्यम लहरींवर प्रसारण असणार नाही त्यामुळे पुण्यातले श्रोते आपल्या रेडिओ संचावर आकाशवाणीचं पुणे अ केंद्र ऐकू शकणार नाहीत

राज्यातल्या इतर केंद्रांवरील सहक्षेपण ऐकणाऱ्या श्रोत्यांना मात्र नेहमीप्रमाणेच ही सर्व बातमीपत्र ऐकता येतील याची नोंद घ्यावी हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून गारठा किंचित कमी झाला आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार